वेळेवर पेरण्या करणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या तसंच शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचं श्रेय असल्याचं सरकारनं म्हटलं आहे

अखिल भारतीय आयूर्वेद संस्थेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहाय्यानं हा अभ्यास केला जाणार आहे

त्यांनी नागद इथं भेट देऊन शेतात पहाणी केली आहे

अभिनेत्री दीपिका पद्कोणची आज सकाळी दहा वाजेपासून या विभागामार्फत या संदर्भात चौकशी सुरू आहे अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून पुढे आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार प्रकरणात नावं आल्यानं या दोघींची चौकशी सुरू आहे

व्यापारी आणि नागरिक या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेअंतर्गत कोकण विभागातल्या सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला

जिल्ह्यातल्या बोरदहेगाव मध्यम प्रकल्पाची दोन दारं आणि नारंगी मध्यम प्रकल्पाचीही दोन दारं उघडण्यात आली आहेत औरंगाबादनजीकच्या शेंदूरवादा इथं खाम नदीला पूर आला असून नदी परिसरातलं गणपती मंदिर शेकडो वर्षांनंतर पाण्याखाली गेलं आहे

या अहवालात डॉक्टरांनी राज्यभरात केलेल्या वैद्यकीय कामांची सचित्र माहिती देण्यात आली आहे

न्यू सिंध कंपाऊंड इथं ही दुर्घटना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही आग लागली होती